देशात परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी आर्थिक सुधार रावबण्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत आज नवी दिल्लीत भारत स्वीडन व्यापार परिषदेत त्या बोलत होत्या सरकारनं औद्योगिक करात कपात केली आहे त्या सोबतच बँकिंग खनिकर्म तसंच विमा क्षेत्रात आर्थिक सुधारणा राबवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं स्वीडनच्या उद्योजकांना भारतातल्या पायाभूत विकास योजनांमध्ये गृंतवणूकीसाठी त्यांनी आमंत्रित केलं

आज दिव्यांग दिनानिमित्त पंतप्रधानांनी एका ट्वीटद्वारे श्भेच्छा संदेश दिला दिव्यांग आणि त्यांच्या भविष्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे जागतिक दिंव्यांग दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या दिनानिमित्त आज नाशिक इथं दिव्यांग विद्यार्थ्यांची संदेश फेरी काढण्यात आली अनेक दिव्यांग विद्यार्थी विविध घोषणा देत या संदेश फेरीत सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

राज्यसभेत काल प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला ते उत्तर देत होते

विमानतळाला जोडणाऱ्या महामार्गांसह नव्या राष्ट्रीय महामार्गांमुळे दिछीतलं वायू प्रद्षण बरंच कमी होईल असं गडकरी यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं ई सिगारेटचं उत्पादन व्यापार वाहतूक साठा आणि जाहिरात यावर बंदी घालणारं विधेयक काल संसदेनं मंजूर केलं राज्यसभेत आवाजी मतदानानं हे विधेयक संमत झालं या विधेयकापाठीमागे कोणताही छुपा हेतू नाही असं आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी विधेयकावरच्या चर्चेत सांगितलं लोकसभेत काही दिवसांपूर्वीच हे विधेयक मंजूर झालं आहे महिलांवरचे लैंगिक अत्याचार आणि निर्भया निधीच्या वापरासंबंधी मानक संचालन प्रक्रियेवरील अहवाल सादर करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं केंद्र सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस बजावली आहे लैंगिक अत्याचारबाबत माध्यमांमधे आलेल्या वृत्ताची दखल घेत आयोगाच्या समितीनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना निर्भया निधीबाबत सहा आठवड्यात अहवाल सादर करायला सांगितलं आहे

त्याम्ळं कारखान्यातल्या कामगारांना तात्पूरती सूटी देण्यात आली आहे ऊस उत्पादकांची देयकं कामगारांची देणी आणि इतर खर्च यामुळे कारखान्यापुढे आर्थिक अडचण निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आज सकाळी वर्णी पूजेने नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला दहा डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात मंदिर परिसरात संगीत भजन कीर्तन प्रवचनासह विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराधी राहणाऱ्या महिलांची सोय करण्यात आली आहे भाविकांसाठी विविध सोयी सुविधा महोत्सवाच्या काळात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार संतोष रूईकर सचिव भगवानराव शिंदे यांनी दिली

जिल्हा आरोग्य अधिकारी एच व्ही वडगावे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून या सप्पाहाचं उद्घाटन करण्यात आलं आरोग्यदायी राष्ट्राची उभारणी सुरक्षित जननी विकसित धारिणी हे यंदाच्या या सप्पाहाचं घोषवाक्य आहे या सप्पाहात पात्र गभंवती तसंच स्तन्यदा मातांना पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये सहाय्य देण्यात येतं बालमृत्यूच्या प्रमाणात घट आणि महिलांच्या ब्रडीत रोजगाराची अंशत पूर्तता हे या योजनेचे उद्देश आहेत

महिलांच्या व्हॉलिबॉल स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि नेपाळ संघात होणार आहे बॅटमिंटन स्पर्धेतही भारताचे महिला तसंच पुरुष संघ अंतिम सामन्यात पोहोचले आहेत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन सुवर्ण आठ रौप्य आणि तीन कांस्य पदकं जिंकून भारत दसऱ्या क्रमाकावर आहे